जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून राधाकृष्ण माथूर तर लडाखचे उपराज्यपाल म्हणून गिरिशचंद्र मुरमू यांनी काल शपथ घेतली नव्यान झालेल्या या दोन केंद्रशासित प्रदेशामुळ आता देशातील केंद्रशासित प्रदेशांची संख्या नऊ झाली आहे लडाख डॉट एनआयसी डॉट इन या नव्या वेबसाईटचं अनावरणही काल माथूर यांच्या हस्ते करण्यात आलं रेडिओस्टेशन जम्मू श्रीनगर आणि लेह इथल्या रेडिओ केंद्रांची नावं बदलून ऑल इंडिया रेडिओ जम्मू ऑल इंडिया रेडिओ श्रीनगर आणि ऑल इंडिया रेडिओ लेह अशी केली असल्याची घोषणा प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती यांनी केली

एकता दौड सरदार वल्लभभाई पटेल यांचं देशासाठीचं योगदान महत्वपूर्ण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

यावेळी त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली

यामध्ये युवकांसह अनेकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला राज्यातही मुंबईसह ठिकठिकाणी एकता दौड आयोजित करण्यात आली होती या निमित्तानं विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होत यामध्ये संबंधित जिल्ह्यातील खेळाडू सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी शासकीय अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं आमच्या राज्यातल्या ठिकठिकाणच्या बातमीदारांनी कळवलं आहे इंदिरागांधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा काल स्मृतिदिन होता त्यानिमित्त देशभर त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात आली नवी दिल्लीतल्या शक्तीस्थळ या इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन कॉप्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली

निवडणुकीपूर्वी ठरलेल्या समीकरणाचा शब्द भाजपानं पाळावा अशी मागणी शिवसेना प्रमुख उद्दव ठाकरे यांनी काल नवनिर्वाधित आमदारांच्या बैठकीत केली काँप्रेसकडून मदतीचा हात येण्याबाबतही संभ्रमावस्था आहे आठवले मंबई नव्या सरकारमध्ये लहान घटक पक्षांनाही संधी मिळायला हवी रिपाइं रासप शिवसंग्राम आणि रयत क्रांतीला प्रत्येकी एक कविनेट मंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे महायुतीतील लहान घटकपक्षांची काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी आठवले बोलत होते

पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईमध्ये शिवसेना भवन इथं पक्षाचे अध्यक्ष उद्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल एक बैठक झाली त्यात शिंदे यांची निवड करण्यात आली खर्गे मंबई अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरिक्षकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विधीमंडळातील काँग्रेस गटनेता निवडला जाईल

मुंबईत काँप्रेस कार्यालयात नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर खर्गे बोलत होते तत्पूर्वी राज्यातील काँप्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली पाठिंबा कोल्हापर कोल्हाप्रातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार प्रकाश आवाडे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर तसंच जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे या तिन्ही आमदारांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं

राज्याच्या अनेक जिल्ह्यात ऑक्टोबरमधील पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम सुरु झालं आहे

ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला आहे त्याचे आणि ज्यांनी पिक विमा काढला नाही अशा दोन्ही प्रकारचे पंचमाने करण्यात येत आहेत कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली

जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळांसह सर्वच महसूल मंडळात हे पंचनामे होणार आहेत तरी नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती तलाठी कृषि सहाय्यक यांना अर्जाद्वारे सादर करावी अस आवाहन जिल्हा प्रशासनान केल आहे

जिल्हा प्रशासनान या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरूवात केली आहे

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काल सटाणा इथं जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी केली पाऊस सांगली सांगली जिल्ह्यात द्राक्ष डाळिंब भाजीपाला आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे या पावसामुळं यंदाचा द्राक्ष हंगाम वाया जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सिंधूद्र्ग जिल्ह्यात वादळी वारे आणि अवेळी पावसामुळं झालेल्या शेती आणि मासेमार बांधवांच्या नुकसानीचा आढावा संपर्क मंत्री दीपक केसरकर यांनी काल घेतला नुकसान झालेल्या शेतीचे तसंच मत्स्य व्यवसायाचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले पाणीसाठा लातर पाणी टंचाईमुळे देशभर चर्चेत राहिलेल्या लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात आणि पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात मुबलक पाणी साठल्यामुळ आता लातूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे त्याचप्रमाणे लातूर शहराजवळ असलेल्या जलयूक्त लातूर या संस्थेन लोकसहभागातून ज्या बंधाऱ्याच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाच काम केलं होतं तो नागझरी आणि साई बंधाराही शंभर टक्के भरला आहे सध्या महापालिका दररोज या दोन बंधाऱ्यातील पाण्याचा शहराला पुरवठा करत असून हे पाणी किमान तीन महिने पुरेल एवढे आहे त्यानंतर मांजरा धरणातील हक्काचं पाणी वापरता येणार आहे काटकसरीने हे मांजरा धरणातील पाणी वापरलं तर वर्षभर पुरेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे

अशा प्रकारचे मेट्रो डबे एवढ्या मोठ्या प्रमाणावर भारतात पहिल्यांदाच बनविण्यात येणार आहेत

त्याचं साहित्य अनेक भाषांमध्ये अनुवादित झालं आहे विविध साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद भूषवलेल्या गिरीजा कीर यांना त्यांच्या साहित्य सेवेबद्दल अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं काल रात्री मुंबईत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

मात्र रत्नागिरीच्या केंद्रावर रसिकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन त्यात बदल करण्यात आला आहे त्यानुसार पहिल्या दोन दिवशी प्रत्येकी दोन नाटक तर त्यानंतर दररोज एक नाटक सादर केलं जाणार आहे

वाघ हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील कलगाव लिंबी शिवारात वाघाने धुमाकूळ घातला असून त्याने आत्तापर्यंत चार गायी फस्त केल्याची कबुली वनविभागाचे उपविभागीय अधिकारी केशव वाबर्ळे यांनी दिली आहे जिल्ह्यात प्रथमच वाघाचे आगमन झाले असून त्यांने लिंबी इथ एका गायीला आणि कलगाव इथ शेतात तीन गायी मारून खाल्ल्याच दिसून आल शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळात शेतात मुक्काम करण्याचे टाळाव तसंच परिसरात एकट्याने फिरताना काळजी घ्यावी अस आवाहन वनविभागाने केल आहे हवामान क्यार चक्रीवादळ ओसरून त्याचं पुन्हा कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होताच काल लक्षद्वीप बेटांवर महा नावाचं चक्रीवादळ तयार झालं असून हे वादळही क्यार प्रमाणेच मार्गक्रमण करेल क्यार कोणत्याही किनाऱ्यावर धडकलं नाही तसं महा सुद्धा कोणत्याही किनाऱ्याला धडक देण्याची शक्यता नाही या वादळांच्या प्रभावामुळे राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाच्या सरी हजेरी लावताहेत

त्यानंतरही तो थांबण्याची शक्यता दिसत नाही बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावर पुन्हा कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत त्यातून ब्लब्ल नावाचं चक्रीवादळ जन्माला येण्याची शक्यता आहे या वादळी हवामानामुळे यंदाचा आक्टोबर विक्रमी पावसाचा ठरला